विठ्ठल मोरे यांचं निधन

बिहारमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या उद्धाटन समारंभात द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते काल बोलत होते

या प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिकार प्राप्त होतील तसंच नव्या तंत्रज्ञानाचा त्यांना लाभ होईल असं ते म्हणाले

आता स्रे ग्रूप किंवा नर्सरीत प्रवेशासाठी बालकाचं वय तीन वर्ष पूर्ण तर इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी बालकाचं वय सहा वर्ष पूर्ण असणं आवश्यक असेल यापूर्वीच्या नियमात वयाची पाच वर्ष पूर्ण केलेलं बालक पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं मात्र शालेय शिक्षण विभागानं काल जारी केलेल्या निर्णयात आता वयाची सहा वर्ष पूर्ण केलेलं बालकच पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असेल असं स्पष्ट नमूद केलं आहे

आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी घेताना न्यायमूर्ती के के तातेड यांनी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ पोहोचेल अशा रितीने या योजनेची अंमलबजावणी का झाली नाही असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे

या प्रकरणी राज्य सरकारनं तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे

हा अभ्यासगट येत्या तीन महिन्यात अंतरिम अहवाल सादर करेल या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत इंदू मिल इथं प्रस्तावित स्मारकातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सभारंभ पुढे ढकलण्यात आला आहे पुढील काही दिवसांत पायाभरणीचा कार्यक्रम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत या कारणावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

अर्थमंत्रालयानं काल याबाबतचे आदेश जारी केले

शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास मान्यता देण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल विद्यापीठात परीक्षेबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

शिक्षणमंत्री सामंत यांनी या प्रस्तावांना मान्यता देण्यात येत असल्याचं सांगितलं

ते काल लातूर इथं वातोहरांशी बोलत होते बाजारात कांद्याचा दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल झाल्याशिवाय निर्यातबंदीचा निर्णय केला जाऊ नये गरज असेल तर किमान निर्यात मूल्य लागू करावं यातूनही शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील असं पटेल यांनी म्हटल आहे

यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल

आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतची चाचणी करून घेत काळजी घ्यावी असं आवाहन दोन्ही मत्र्यांनी केलं आहे

विठ्ठल मोरे यांचं काल निधन झालं

ज्येष्ठ विचारवंत असलेल्या मोरे यांनी विविध शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमी लढा दिला मोरे हे प्राध्यापकांच्या मुक्टा आणि एमफ़क्टो या संघटनांचे पदाधिकारी होते तसंच विद्यापीठाच्या सिनेट व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेचे सदस्य राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष होते राज्यशास्त्र या विषयातील योगदानाबद्दल त्यांना प्राध्यापक दत्ता चौगुले स्मृती पुरस्कार स्वामी विवेकानंद पुरस्कार आणि स्वामी विवेकानंद भूषण प्रस्कार मिळाले आहेत

काझी यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्यानं त्यातच त्यांचं निधन झालं

लातूर इथंही पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी चारशे खाटांच्या स्वतंत्र कक्षाचं लोकार्पण करण्यात आल

प्रशासनानं नदी काठालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे

जायकवाडी माजलगाव येलदरी सिध्देश्वर या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात तसंच गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो असं ते म्हणाले

या प्रामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागणीचं निवेदन डॉ विठ्ठलराव विखे पाटील क्रषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना दिलं दरम्यान या पावसामुळे धर्माबाद भोकर उमरी बिलोली नायगाव देगलूर आणि मुखेड या तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला असून शेतात पाणी शिरलं आहे तर अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे जिल्हाधिकारी ईटनकर यांनी काल मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीची पाहणी केली

पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन दिलं आहे दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर सर्वदर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बोराडे यांना आज औरंगाबाद इथं प्रदान केला जाणार आहे कोरोना विषाणूचा प्राद्भांव लक्षात घेऊन कार्यक्रमात हा बदल करण्यात आला असून प्राचार्य बोराडे यांच्या औरंगाबाद इथल्या निवासस्थानी हा कार्यक्रम होणार आहे समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली

बालकांच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता पडू नये आणि त्यांची प्रतिकार शक्ती वाढवावी या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येत आहे या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीसांच्या मार्फत संपूर्ण गावामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे

दोन्ही तालुक्यात संचारबंदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्ह्यात सात खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून नोंदणी सुरु झाली आहे